संजय देशमुख यांनी दिली सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण होईल राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये ग्रामीण उपजिल्हा तसंच प्राथमिक आरोग्य केंद्रांसह शहरातील रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रं सुरू होणार आहेत

आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी पहिल्या टप्प्यात त्याबद्दलचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यामुळं या जिल्ह्यांतील शासकीय लसीकरण केंद्रांवर येणारा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे

ज्येष्ठ नागरिक आणि अन्य आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे मात्र अनेकांना अगदी नोंदणीपासून ते केंद्रावर गेल्यानंतरच्या प्रक्रियेपर्यंत अनेक अडचणी येत आहेत त्या सोडवण्यासाठी तसंच लसीकरणानंतर या व्यक्तींच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी शासकीय लसीकरण केंद्रांवर महापालिका प्रशासन मदत कक्ष सुरू करणार आहे या कामासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली त्यासाठी या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधिंशी चर्चा केली असून पुढील आठ दिवसात हे कक्ष सुरू करण्यात येणार आहेत महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आलं आहे

या अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागानंही विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून क्षयरोगाची माहिती लपवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असं आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर पवन साळवे यांनी सांगितलं आहे सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक प्रयोगशाळा रेडिओलॉजीस्ट आणि औषधविक्रेते यांना त्यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंद पालिकेकडं उपलब्ध असलेल्या विहित अर्जामध्ये नमूद करावी लागणार आहे

पिंपरी चिंचवड मधील दिघीमध्ये बहुउद्देशीय विकास कामांचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज करण्यात आलं या प्रकल्पांमध्ये पालिकेच्या वतीनं अद्ययावत सुविधांनी युक्त असलेल्या चार मजली प्रसूतिगृहाचाही समावेश आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत